या सेंटरमार्फत हेल्थ ट्रॅकर हे उपकरण विकसित करण्यात आलं असून एकाच वेळी शरीराचे तापमान हृदयाचे ठोके मोजता येतील

याबरोबरच आयआयटी मुंबईच्या सहकार्याने टरबाइनचे तंत्र विकसित केले असून यामुळे दुर्गम अतिदुर्गम भागांमध्ये विद्युत प्रकल्प उभारता येणार आहेत तसंच अत्यंत कमी खर्चात पूर्ण भारतीय बनावटीचं स्मार्ट ड्रोन तयार करण्यात आलं असून पिंपरी चिंचवड महापालिकेचे आय्क्त श्रावण हर्डीकर यांनी यासाठी विशेष मार्गदर्शन केलं

या गावांच्या विकासासाठी मोठ्या निधीची गरज भासणार आहे म्हणूनच ही गावं टप्प्याटप्प्याने समाविष्ट करण्यात यावीत अशी सूचना महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे

प्णे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकड्रन वर्त्ळाकार रस्ता प्रस्तावित आहे या प्रकल्पासाठी आवश्यक भ्रसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याकरिता भ्रसंपादन अधिकाऱ्यांची नेमण्रक करण्यात आली आहे

त्यानुसार भ्रसंपादन अधिकारी म्हणून प्रांत अधिकाऱ्यांच्या नेमणूकीचे आदेश देण्यात आले आहेत यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली

त्यामुळे मोठ्या प्रकल्पांच्या कामाच्या एस्टिमेटमधे होणारा फुगवटा यातून प्रकल्पांवर वाढत जाणारा खर्च काही प्रमाणात कमी होणार आहे महापालिका आयुक्त विक्रम क्मार यांनी आर्थिक गळती कमी करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे

एम पी एम

ला विकत घेऊन देणार आहे

पुण्यात कर्वे रस्त्याकडून म्हात्रे पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्वरतीर्थ सुधीर फडके भुयारी मार्गाचं नुतनीकरण नुकतंच करण्यात आलं या नुतनीकरणाचे उद्घाटन कोथरुड मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं नगरसेविका आणि महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्ष माधुरी सहस्रबुद्धे यांच्या विकासनिधीतून हे काम करण्यात आलं आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत